भारतीय उत्पादनांचाच वापर करण्याच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वैचारिक परिवर्तन होत असल्याचं मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन

जीवनातील ऊर्जेसाठी जिज्ञासा जोपासण्याचं मोदी यांचं देशवासियांना आवाहन

मेलबर्न कसोटीत अजिंक्य रहाणेचं शतक पहिल्या डावात भारताची ऑस्ट्रेलियावर आघाडी मन की बात भारतीय उत्पादनांचाच वापर करण्याच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वैचारिक परिवर्तन होत असून या परिवर्तनाच्या परिणामांचा अंदाज घेणं भल्याभल्या अर्थतज्ञांनाही कठीण जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात मधून केलं आम्ही स्वदेशी उत्पादने वापरू पण ती तुम्हीही दर्जेदार बनवा ही ग्राहकांची सूचना उत्पादकांनीही गांभीर्याने घ्यावी असं ते म्हणाले कधी ध्यानीमनी नसलेल्या गोष्टी सरत्या वर्षानं दाखवल्या शिकवल्या कोरोनाच्या साथीमुळे अनेक संकटं आली सगळे व्यवहार थंडावल्याचा परिणाम वस्तूंच्या पुरवठ्यावर झाला पण प्रत्येक संकटातून बोध घेत आपण नव्या जोमानं त्यांचा सामना केला यातूनच देशाला नवं बळ मिळालं त्याचंच दुसरे नाव आहे आत्मनिर्भरता असं पंतप्रधान म्हणाले अर्जुनाच्या जिज्ञासेतून गीतेचा जन्म झाला असं सांगून गीता जयंतीच्या निमित्तानं बोलताना जोवर जिज्ञासा आहे तोवरच जीवनात ऊर्जा आहे हे लक्षात ठेवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं

ही वाढ महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जास्त आहे पट्टेदार वाघांची संख्याही वाढली आहे वनक्षेत्र सुद्धा विस्तारलं आहे हे केवळ सरकारचं यश नाही अनेक संस्था आणि व्यक्तींचा हातभार लागला असं आवर्जून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून या सर्वांचं अभिनंदन केलं औषधीगुणांनी युक्त अशा सुगंधी काश्मीरी केशराला भौगोलिक मानांकन मिळाल्याचा उल्लेख करून त्याचा लाभ काश्मिरात केशराची शेती करणाऱ्यांना होत असल्याचं मोदी यांनी सांगितलं

देशभरातून आलेल्या पत्रांच्या उल्लेखानं आजच्या मन की बातची सुरूवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली दखल घेतली ती नववर्षानिमित्त यंदा देशालाच देऊ या शुभेच्छा या कोल्हापुरातून अंजली यांनी पाठवलेल्या सूचनेची भारत बलवान होवो यशस्वी होवो हीच खरी शुभेच्छा असं ते म्हणाले मुक्याप्राण्यांसाठी जीवदयेतून राबवले जाणारे उपक्रम युवा ब्रिगेडनं केलेला कर्नाटकातल्या वीरभद्रस्वामी मंदिराचा जीर्णोद्धार शिक्षणाचे ऑनलाईन प्रयोग लुप्त होत चाललेली कोरवा भाषा जगवण्याचा प्रयत्न अशी काही उदाहरणं देत आपण हे करू शकतो आणि करणारच ही जिद्द महत्त्वाची असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं स्वच्छतेसाठीच्या विविध उपक्रमांच्या यशाचे दाखले देत पंतप्रधानांनी आज मन की बात मधून प्लास्टिकमुक्त भारताचा संकल्प सोडण्याचं आवाहन केलं कोरोना काळात स्वच्छ भारताची चर्चा जास्त झाली नाही आता आधी आपण कचरा करायचा नाही असा नववर्षाचा संकल्प करायला हवा असं ते म्हणाले नव वर्षाच्या शुभेच्छा देत स्वतःची परिवाराची तब्येत सांभाळण्याचं आवाहन करत आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूच असं आश्वासन देत पंतप्रधानांनी आजच्या मन की बात ची सांगता केली

जागतिक कोरोनासंकटाविरुद्धच्या या लढाईत भारतानं अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे

त्याबरोबरच उपचाराधीन रुग्णाची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे

गुहमंत्री अमित शहा मणिप्र दौरा गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज मणिपूरमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली तसंच इम्फाळमध्ये तीन प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं या प्रकल्पांमुळे मुबलक प्रमाणात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला याबरोबरच मणिपूरमध्ये न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री एन बिरेनसिंग यांनी तातडीनं पावलं उचलावीत अशी विनंती त्यांनी केली राज्यातल्या युवकांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कौशल्याचं कौतुक करताना पंतप्रधानांचा युवकांना सर्वतोपरी पाठींबा आहे असंही शहा म्हणाले गेल्या तीन वर्षांत भाजपा सरकारमुळे राज्याचा लक्षणीय विकास झाला असून शांतता नांदते आहे असं सांगत यापूर्वीच्या सरकारांनी ईशान्य भारतातील राज्यांना महत्व दिलं नसल्याची टीका त्यांनी केली

या वेळी आयोजित कार्यक्रमात ईशान्य भारत विकास मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्रसिंग यांनीही सध्याच्या काळात मणिपूर राज्यात विकासकामांना चालना मिळाली असून सर्वत्र नांदणाऱ्या शांततेबाबत समाधान व्यक्त केलं

या सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होतील अशी माहिती स्वराज इंडिया या संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दिली केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे शेतकऱ्यांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक अग्रवाल यांनी या पत्राद्वारे शेतकऱ्यांना दिली आहे

त्याविषयी अधिक माहिती देणारा हा वृत्तांत

या सेक्शनमुळे कानपूर देहात जिल्ह्यातील ऍल्युमिनियम उद्योग ऑरेरियामधील दूध व्यवसाय इटावामधील वस्त्रोद्योग फिरोजाबादचा काच उद्योग आणि अलिगढमधील कुलूप आणि हार्डवेअर या स्थानिक उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत या सेक्शनमुळे कानपूर दिल्ली मुख्य रेल्वेमार्गावरील गाड्यांची गर्दी कमी होऊन प्रवासी रेल्वे अधिक वेगाने धावू शकतील अन्य एका कार्यक्रमात दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनवर भारतातली पहिली विनावाहक मेट्रो रेल्वे गाडी मोदी यांच्या उपस्थितीत धावणार आहे यामुळं प्रवासातल्या नव्या सुविधेचं युग सुरू होणार आहे विनावाहक तंत्रज्ञानामुळं संभाव्य चूक टाळता येणार आहे दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनवर पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत विनावाहक मेट्रो रेल्वे सुरू करण्याचं नियोजन आहे मेट्रोच्या विमानतळ मार्गिकेवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचं उद्घाटनही मोदी करणार आहेत यामुळं रूपे डेबिट कार्ड असणाऱ्यांना या कार्डचा वापर करून या मार्गिकेवर प्रवास करता येणार आहे

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे या रेल्वेच्या डब्यांमधून फुलकोबी सिमला मिरची शेवगा मिरची आणि कांदा या भाज्यांसह द्राक्ष संत्र डाळींब केळी आणि सीताफळ या फळांची वाहतूक केली जाणार आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

जयशंकर हे कतारच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत ते कतारचे उपपंतप्रधान परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिनअब्दुलरेहमान बिन जस्सिम अल थानी आणि इतर मान्यवरांची भेट घेतील या भेटीदरम्यान ते त्यांच्या समपदास्थांशी भारत आणि कतारच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हितसंबंधावर चर्चा करणार आहेत

अफगाणिस्तान आणि तालिबान या उभय देशांदरम्यान कतारच्या राजधानीत दोहा इथं गेल्या सप्टेंबर महिन्यापासून शांततेसाठी बोलणी सुरू आहेत मात्र अजूनही या प्रयत्नांना यश आलेलं नाही

मात्र या घटनेत कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचं तुर्कस्तानचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी दिली आहे

सयुक्त जनता दल राज्यसभा खासदार आरसीपी सिंग यांची संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली पाटण्यात झालेल्या पक्षीय सभेदरम्यान हा निर्णय घेण्यात आला

सिंग हे यापूर्वी पक्षाच्या सरचिटणीसपदी होते तानसेन महोत्सव मध्य प्रदेशातील बहुप्रतीक्षित तानसेन संगीत महोत्सवाला कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळून काल ग्वाल्हेरमध्ये सुरुवात झाली या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ख्यातनाम संतूर वादक पंडित सतीश व्यास यांना तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला भोपाळमधल्या अभिनव कला परिषदेला मानाचा समजला जाणारा राजा मानसिंग तोमर सन्मान प्रदान करण्यात आला

कणर्धार अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीच्या बळावर भारतीय संघांचा डाव सावरला

सुरुवातीचे गडी लवकर बाद झाल्यानंतर रहाणेनं एक बाजू लावून धरली